राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर होणार आहे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्य मंत्री शभुराजे देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील अर्थसंकल्प सादर करण्याआधी सकाळी विशेष कॅबिनेध्वैठक बोलवली असून त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाणार आहे त्यानंतर अजित पवार सभागृहात अर्थसंकल्प मांडतील मुंबईतल्या बी डी डी चाळींचा प्नर्विकास विकास नियंत्रण नियमावली आणि पर्यावरणीय निकषांनुसार केला जाणार असल्याचं प्रतिज्ञापत्र काल महाराष्ट्र ग्हनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडानं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं हा पुनर्विकास धोकादायक पद्धतीनं राबवला जात असल्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती त्यावर प्रतिसाद देताना म्हाडानं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं

पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी निरव मोदी यांचा जामीन अर्ज ब्रिजेच्या न्यायालयानं काल फे ाळला मोदी याचा जामीन अर्ज फे ळिला जाण्याची ही पाचवी वेळ होती निरव मोदी सध्या लंडनमध्ये वँडर्सवर्थ कारागृहात कैदेत आहे दरम्यान निरव मोदी यांच्या मुंबईतल्या चारपैकी तीन मालमत्ता मुंबई महानगरपालिकेनं काल जप्त केल्या

निरव मोदीनं साडे नऊ कोटीचा मालमत्ता कर चूकवल्यामुळे महानगरापालिकेनं ही कारवाई केली

त्यादृष्टीनं राहिलेली कामं आणि कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं ते काल विधानसभेत कोकण किनारपट्टी क्षेत्राच्या विकासासंबंधीच्या चर्चेला उत्तर देत होते पालघर जिल्ह्यात आज सकाळी काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली पावसामुळे जिल्ह्यातल्या पिकांचं आणि वी मट्टयांचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे